ही सभा भारत आणि अमरिक्स्त्रा दृढ संबंधाच प्रतिक असून ट्रंप यांचा सहभाग ऐतिहासिक तसंच अभूतपूर्व ठरलीअसं मत भारताच अमरिक्सितिल रिजदूत हर्षवर्धन श्रींगला यांनी व्यक्त कलि काश्मीर हा भारताचा सार्वमौम भाग आहे तसंच पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातल्या काश्मीरवरचा हक्क सोडायला हवा असं ब्रिटनमधल्या कंजरव्हेटीव्ह पक्षाचे उत्तर लंडनमधले खासदार बॉब ब्लॅकमन यांनी म्हटलं आहे इंग्लडस्थित काश्मिरी पंडीतांच्या समुदायानं लंडन इथं आयोजित केलेल्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते संपूर्ण काश्मीरवर भारताचा सार्वभौम हक्क असल्याचं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीरला भारताच्या राज्यघटेशी जोडून घेऊ असं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं होते त्याची पूर्तता करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कणखर आणि संयमी नेतृत्वाची प्रचिती दिली असं त्यांनी सांगितलं बॉब ब्लकमन हे उत्तर लंडनमधल्या कंजरव्हेटीव्ह पक्षाचे खासदार आहेत

त्यांच्या या पाठिंब्यासाठी ब्रिटनमधल्या भारताच्या उच्चायुक रुची घनश्याम यांनी त्यांचे आभार मानले आर्यलंड आणि स्वित्झलंडचा दौरा आटपून राष्ट्रपती रामनाथ कोंविद हस्तिलोवविंयाला पोहचलञ्ञाहत्त भारत आणि स्लोवविंया या दोन्ही दक्षीमध्येखा परस्पर संबंधांनी आणि सहकार्याच्या क्षम्रिवर स्लोवरियाच्या अध्यक्षांशी तच्चिर्चा करतील या दोन दिवसाच्या दौ यात राष्ट्रपती भारतीय व्यवसायिकांनी आयोजित कलेल्या भारत स्लोवर्तिया व्यापार बैठकीला उपस्थित राहतील

आंध्र प्रदेशातल्या गोदावरी नदीत पर्यटकांना घेऊन जाणारी एक खाजगी बोट उलटल्यानंतर बेपत्ता असलेल्या पर्यटकांचा शोध अजुनही सुरु आहे या शोधकार्यात नौदलाची दोन हेलीकॉप्टर्सही सहभागी झाली आहेत आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपट्टणमजवळ काल ही दूर्घटना घडली

राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि स्थानिक नागरी संस्थांची पथकं कालपासून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत आहेत राज्य प्रशासनानं विनंती केल्यानंतर डेगा इथल्या भारतीय नौदलाच्या तळावरून पाण्यात शोध घेऊ शकणारं नौदलाच्या जवानांचं पथक एक जेमिनी बोट आणि आवश्यक साधन सामग्रीसह शोधकार्यात सहभागी झालं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे भारतीय राज्यघटनेनं कोणत्याही राज्याला दिलेला विशेष सामाजिक दर्जा तात्पुरता आणि बदलता येण्यासारखाच होता असं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांनी म्हटलं आहे ते काल ठाणे इथं एका जनसभेला संबोधित करत होते

या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय समुदायानंही समर्थन केलं आहे ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखित केली

मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती उद्रवली आहे

पावसामुळे झालेल्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकार राज्यात मंत्री गट पाठवणार आहे मुसळधार पावसामुळे राजस्थानातल्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे कोटा बुंदी बरण झलावर आणि चित्तोरगढ या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे चंबळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली आहे झलावर जिल्ह्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत

तत्पूर्वी केंद्रीय मत्री रवी शंकर प्रसाद यांनी कमलधी कुमार यांच्या मुळ गावी पुष्पचक्र वाहून शहीदांना श्रद्वाजंली अपर्ण कली

कुवेतच्या समुद्र किनाऱ्यावर काल घिरट्या घालताना आढळलेखीड्रोन कुठून आलं होतं याचा माग काढण्यासाठी कुवेत सरकारनं शोध मोहीम सुरू केली आहे गेल्या शनिवारी सौदी आरामको या तेल कंपनीच्या ठिकाणी हौथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला होता त्यानंतर काल ही घटना घडली या पार्बंभूमीवर सुरक्षा यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे अशी माहिती कुवेत मंत्रिमंडळानं ट्विटरवरून दिली आहे

भारताचा बिलीयर्डस् आणि स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं म्यानमार िं झाल्सी जागतिक बिलीयर्डस् अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहा पंकजनं म्यानमारच्या नक्विखाला हरवलं